उद्या एकाच टप्प्यात मतदान पंतप्रधान मख्यमंत्री बैठक देशात वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत विविध राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावाही यावेळी पंतप्रधान घेणार आहेत देशात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्यापासून पंतप्रधानांनी अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांची बैठक वारंवार घेतली आहे कालच मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक घेतली यात तपासणी बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध उपचार याबरोबरच कोरोना संबंधीचे नियम आणि लसीकरण ही पंचसूत्री अत्यंत काटेकोरपणे अवलंबावी असे निर्देश मोदी यांनी दिले

मास्कचा वापर तसंच सुरक्षित अंतर राखण्यासारख्या कोविड प्रतिबंधक उपायांच्या पालनात आलेली शिथिलताच कोरोना बाधितांचं प्रमाण झपाट्यानं वाढण्यामागचं मुख्य कारण असल्याचं पंतप्रधानांनी काल घेतलेल्या बैठकीत सांगण्यात आलं होतं

यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रातील आहे

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमही वेगात सुरू आहे

दरम्यान महाराष्ट्रात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निर्बंध लागू केले असून त्यांची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली

सर्व मॉल्स रेस्टॉरंटस बार बंद असतील खाद्य पदार्थांची घरपोच सेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील

टाळेबंदीर्ची काटेकोरपणे अमलबजावणी व्हावी यासाठी सरकारन अनेक पावलं उचलली असून त्यासाठी देशभर पोलीस दल आणि जलद कृती दलाच्या तुकड्या नियुक्त करण्यात आल्या आहेत राजधानी ढाक्यात मास्क न लावणाऱ्या किंवा आरोग्यविषयक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून दंडवसुली करण्यात येत आहे छत्तीसगड अमित शहा नक्षलवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यानंतर छत्तीसगडमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज या राज्याचा एक दिवसाच्या दौरा केला त्याअंतर्गत त्यांनी बिजापूर जिल्ह्यातल्या बसगुंडा इथल्या सीआरपीएफच्या तळाला भेट दिली यावेळी त्यांनी सीआरपीएफच्या तसंच राज्य पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही यावेळी उपस्थित होते तत्पूर्वी गृहमंत्र्यांनी जगदलपूर इथल्या बस्तर विभागीय मुख्यालयाच्या पोलीस वसाहतीला भेट देऊन हल्ल्यात वीरमरण आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आदरांजली अर्पण केली जगदलपूर इथं शहा यांनी मुख्यमंत्री बघेल यांच्यासह एक उच्चस्तरीय बैठक देखील घेतली माओवाद्यांचा पुरेसा बिमोड होईपर्यंत त्यांच्याविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे असं शहा यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला दरम्यान देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी सरकार चालवण्याची नैतिकता गमावली असल्याची टीका भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवी दिल्ली इथ पत्रकारांशी बोलताना केली मुख्यमंत्री ठाकरे या प्रकरणी गप्प का असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला या भ्रष्टाचारप्रकरणी अनेक धागेदोरे असण्याची शक्यता असून सर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली

पण मुख्यमंत्र्यांनी अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया का दिली नाही असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांचं मौन अस्वस्थ करणारं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे दरम्यान देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असं विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं असून यात गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असंही म्हटलं आहे

कोणताही ताण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत यावेळी विद्यार्थी शिक्षक आणि पालकांकडून येणाऱ्या विविध प्रश्नांवर होणारी चर्चा संस्मरणीय राहील असं मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे देशातली तरुण पिढी नेमका काय विचार करते हे परीक्षा पे चर्चा मधून समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती या नात्यानं विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आपल्याला मदत करायची आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे या कार्यक्रमानिमित्त एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यातील विजेत्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे

यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे मतदान सकाळी सात वाजता सुरू होणार आहे ऐकुया याबाताचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून मतदान शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडावं यासाठी निवडणूक आयोगानं प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांबरोबरच व्ही व्ही पॅट यंत्रही उपलब्ध करून देण्यात आले आहेत

तसंच प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत

तामिळनाडूच्या कन्याकुमारी तसंच केरळच्या मल्लपुरम लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही उद्या मतदान होणार आहे

दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभेसाठी या पुढील टप्प्यांमध्ये होणाऱ्या विशेषतः चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठीकठिकाणच्या प्रतिनिधींसह प्रशांत जाधव पुणे रायसीना संवाद यंदाच्या वर्षाचा रायसीना संवाद हा कार्यक्रम पूर्णपणे डिजिटल स्वरुपात घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आज सांगितलं यापूर्वी हा कार्यक्रम ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा संमिश्र स्वरुपात आयोजित करण्यात येणार होता ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीनं संयुकरीत्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं

सरकारनं थेट परदेशी गुंतवणूक घोरणात केलेली सुधारणा गुंतवणूक वाढवण्यासाठी दिलेल्या सवलती आणि व्यवसाय सुरू करण्यात सुलभता आणण्यासारखी विविध पावलं उचलल्यामुळं गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे रिझर्व बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक आजपासून सुरू झाली आहे

आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या सर्वांना एकाच जागी अलगीकरणात रहाणं बंधनकारक असल्याचंही राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं सर्व खेळाडूंचं लसीकरण करण्याची मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं केली आहे

परवानगी मिळताच अधिकाधिक लोकांचं लसीकरण करण्यात येईल असंही मलिक यांनी सांगितलं